पूण्यातल्या हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी जमीन देण्याबाबत शासन सकारात्मक किरकोळ चलन फुगवट्याच्या दरात विक्रमी वाढ खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला क्रिकेट सामना आज मुंबईत रस्ता सरक्षा साप्ताह वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळून सुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत केलं

अनिल परब परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यावेळी उपस्थित होते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आपली सुरक्षा ही कुटुंबांची सुरक्षा समजून शून्य टक्के अपघाताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अस मुख्यमंत्री म्हणाले

पणे मेटो हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे मेट्रोच्या आढावा बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते प्ररंदर इथल्या प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूणे शहर आणि जिल्ह्यातून जलद पोहोचता येईल अशा पद्धतीनं रस्त्यांचं नियोजन करावं विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित शिवाजीनगर हडपसर फुरसुंगी शेवाळवाडी मेट्रोसाठी भूसंपादन आणि अन्य बाबी लवकरात लवकर मार्गी लावाव्यात असे निर्देश पवार यांनी दिले धोकादायक राज्यातल्या सर्वच धोकादायक वर्गातल्या उद्योगांची तपासणी तज्ञांच्या मार्फत करण्याचे तसेच सेफ्टी ऑडिट करण्याचेही निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिले आहेत तारापूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर काल त्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी कामगार विभागाचे प्रधान सचिव करणार आहेत वादग्रस्त पस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या वादग्रस्त प्स्तकाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे काही ठिकाणी याच्या निषेधार्थ आंदोलनही झालं दरम्यान या पुस्तकाचा आणि भाजपाचा काहीही संबंध नाही लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेतले आहे त्यामुळे हा वाद आता संपला आहे असं ट्वीट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे जे एन य अपडे डि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं व्हॉट्सअँप गुगल आणि अँपलसह दिल्ली पोलीस आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे हिंसाचाराच्या घटनेशी संबंधित सर्व मोबाइल व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत दरम्यान डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना आणि कॉप्रेसप्रणीत एन एस यू आय संघटनेचे सदस्य या हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत केला या आरोपाला पृष्टी देणारे आठ व्हिडीओ संघटनेनं यावेळी सादर केले

त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नजीकच्या काळात व्याजदरात कपात होण्याची शक्यता धूसर झाली आहे

दरम्यान सोन्या चांदिच्या किंमतीत काल घट झाली

मेकॅनाइज्ड रेजिमेंटल सेंटर आणि आर्मड कोअर सेंटरनं याचं आयोजन केलं होतं लष्करातले वरिष्ठ अधिकारी आणि भारताच्या मित्रराष्ट्रांच्या लष्करी प्रतिनिधीच्या उपस्थितीत झालेल्या या युद्ध प्रात्यक्षिकांची सुरुवात तोफांच्या सलामीन झाली

जवानांनी अचूकपणे कारवाई पूर्ण केल्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं कौतुक केलं देशी बनावटीचे अर्जुन आणि भीष्म त्याचबरोबर रशियन बनावटीचा अजय हा अत्याधनिक रणगाडाही या प्रात्यक्षिकामध्ये सहभागी झाला होता मेजर जनरल एस झा आणि ब्रिगेडिअर विजय सिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रात्यक्षिक झाली आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू अहमदनगर सोलापर सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेक्षर महाराज यांच्या यात्रेला काल मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली

तत्पूर्वी मानाच्या सातही नंदीध्वजाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली

मराठवाङ्यासह शेजारच्या कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातल्या पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे इथल्या पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून लातूर जिल्ह्यातील उदगीर देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्याघ्या सीमेवर असलेल्या हत्तीबेटाच्या डोंगरावर कोरलेल्या लेण्या गुहा आणि इथलं निसर्ग सोंदर्य पाहण्यासाठी सर्व ऋतूमध्ये इथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते पूर्वी ओसाड असलेल्या या माळरानावर वन विभागानं उद्यान विकसीत करून पाणवठे बांधले आहेत तसच लहान मुलांसाठी आकर्षक खेळण्या बसवल्या आहेत बेटावरच्या औषधी वनस्पतीमुळे आयूर्वेदाघे अभ्यासक आणि दत्त देवस्थान आणि ध्यान मंदिरामुळे अनेक भाविकही इथे मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात

स्वच्छतेचं महत्व मुलांना शाळेपासूनच पटवून दिलं पाहिजे असं महापौर मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले शहराच्या विविध भागात हा उपक्रम राबवण्यात आला लातर प्रसिद्ध गायक आणि लातूरचे सुपूत्र मंगेश बोरगावकर यांची लातूर महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांचे दूत म्हणून निवड करण्यात आली आहे

देशमख राज्यात लवकरच सात ते आठ हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं ते काल अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथं लोकनेते जे

नाशिक आपलकर्तव्य बजावण्यासाठी सदैव तत्पोर असणाऱ्या पोलिसांच्या मुलभूत सुविधांचा विचार प्राधान्यानेझाला पाहिजे असे मत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीकाल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथ व्यक्त केलं राज्य राखीव पोलीस बलइमारतीचं उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते अध्यक्ष यवतमाळ यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं आहे शिवसेनेच्या कालिंदी पवार या अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रांती ऊर्फ बाळासाहेब कामारकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे

सोडत वाशिम जिल्ह्यातील सहा पंचायत समिती सभापतीपदाची आरक्षण सोडत काल काढण्यात आली जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे आदी उपस्थित होते निधन जळगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांच काल नाशिक इथं निधन झालं

दोन महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला होता

कब्रड्डीत युवा गटात महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं तिरंदाजीतही टिशा संचेती आणि सचिव वेदवान यांना रौप्य पदक मिळालं मुलींच्या हॉकीमध्ये महाराष्ट्रानं विजयी सलामी दिली सायकलींगमध्ये कोल्हापुरच्या पुजा दोनोळे हिनं कालही सुवर्णपदक पटकावलं तसच मुळचा कोल्हापुरचा असणारा पण पुण्यातल्या क्रीडा प्रबोधिनीत सराव करणा या सिद्धेश पाटील यानंही कांस्यपदक मिळवलं क्रिके भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज मुंबईमध्ये वानखेडे स्टेडीयमवर खेळला जाणार आहे आज द्पारी दीड वाजता सामन्याला सुरवात होईल

हवामान विदर्भांच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं